पंतप्रधान मोदी यांनी गेल्या शनिवारी दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी टाळेबंदी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा आग्रह धरला होता राज्यांमधील टाळेबंदीचा कालावधी वाढवला जावा यावर सर्वसाधारण एकमत झाल्याचं जाणवत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं होतं पंतप्रधानांनी वीस मार्च आणि दोन एप्रिल रोजीही दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती

या मजुरांना पुरेसं अन्न स्वच्छ पाणी वैद्यकीय मदत तसंच स्वच्छ शौचालयांची सोय करावी असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत हे मजूर भयमुक्त वातावरणात राहतील अशा पद्धतीनं पोलिसांनी त्यांना वागणूक द्यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे

आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या नागरिकांना तसंच आयुष्मान भारत योजनेतल्या लाभार्थ्यांसाठी ही चाचणी मोफत करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत जे नागरिक या चाचणीची फी भरु शकतात त्यांना ती मोफत करु नये असं न्यायालयानं सांगितलं आहे

त्यामुळे शहरातल्या रुग्णांची संख्या आता चोवीस झाली आहे देवळाई आरेफ कॉलनी आणि किराडपुरा इथं हे रुग्ण आढळले असून या सर्वांना त्यांच्या नातलगांकडून संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे सिडको एन चार इथल्या महिलेला लागण झाल्यानंतर त्यांच्याकडे काम करणाऱ्या देवळाई इथल्या वाहन चालकालाही कोरोना विषाणूची लागण झाली होती आता या चालकाच्या पत्नीलाही याची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे आरेफ कॉलनी इथं लागण झालेल्या व्यक्तीच्या श्यहात्तर वर्षीय आजोबांनाही याची लागण झाली आहे किराडप्रा इथल्या रुग्णाच्या पत्नी आणि अकरा वर्षीय मुलीला याचा संसर्ग झाल्याचं काल स्पष्ट झालं चार पैकी एका रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये तर तीन जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

दरम्यान परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी सांगितलं

मालेगाव मधील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या आता एकोणतीस झाली आहे तर नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पस्तीस झाली आहे

स्थानिक कोरोना विषाणू बाधित रूग्णाच्या थेट संपर्कात आल्यामुळं या रूग्णाला लागण झाल्याचं सांगण्यात आलं आहे

देशातल्या प्रत्येक राज्यात अन्न पुरवठ्याबाबत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पासवान यांनी काल द्रदृश्य संवाद प्रणालीमार्फत बैठक घेतली त्यावेळी भुजबळ यांनी ही मागणी केली

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभरात सामाजिक समरसता दिवस म्हणून साजरी केली जात आहे त्यांनिमित्त देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजची आंबेडकर यांची जयंती घरीच राहून साजरी करावी असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे आंबेडकर जयंतीनिमित्त कोणतेही जाहीर कार्यक्रम मिरवणूक तसंच गर्दी जमवण्याचा प्रयत्न करू नये असंही त्यांनी म्हटलं आहे सध्या देशावर कोरोना विषाणूच संकट असताना टाळेबंदीचं काटेककोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं आठवले यांनी या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे बाबासाहेबांची जयंती यंदा डिजिटल माध्यमातून साजरी करावी असं आवाहन त्यांनी आपल्या संदेशात केलं आहे

सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा सुरक्षित रहा असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या पुस्तकांचं वाचन करुन साजरी करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी जयंती घरातच साजरी करावी असं त्यांनी म्हटलं आहे

आंबेडकर यांच्या जयंती निमित्त श्भेच्छा दिल्या आहेत बाबासाहेबांची जयंती घरी राहूनच साजरी करावी असं आवाहन त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपायांप्रमाणेच सारीचे दवाखाने सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याचं देसाई म्हणाले या दवाखान्यांमध्ये ताप सर्दीची लक्षणं असलेल्या सर्वांची तपासणी आणि औषधोपचार केला जाईल असं ते म्हणाले

याबाबत विविध कुलगुरुंचा समावेश असलेली समिती जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले

या पूर्वी फक्त कारला फाटा इथंच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्या जिल्ह्यातून एखादा रूग्ण यामार्गे राज्यात येऊ नये म्हणून तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे असं पोलिस सूत्रानं सांगितलं

याबरोबरच उस्मानाबाद शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली

शहरातील नऊ प्रभागात ही कारवाई करण्यात आली

ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषध देण्यापासून कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर या गावात सर्व कार्यकर्ते ग्रामस्थांना सध्याची कोरोणा साथ आणि संचारबंदीत तन मन धन झोकून देऊन मदत करत आहेत त्यांच्या मदतीचा लाभ आतापर्यंत एक हजार ग्रामस्थांना झालेला आहे या सामाजिक कार्यातून परस्पर बंधूभाव आणि स्नेहभाव जोपासला जात आहे

बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुनिल कदम यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांच्याकडे मदतनिधीचा धनादेश काल सुपुर्द केला

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाण्च्या अन्षंगानं घेतलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते सर्व बेघर स्थलांतरित मज्रांनाही अन्नधान्याचा मुबलक पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेनं दंडात्मक कारवाई करावी असे निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिले

ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना आधार कार्डावर आणि ज्यांच्याकडे आधार कार्डही नाही अशांचे तात्काळ आधार कार्ड काढून मोफत रेशनचे वाटप करावे यामध्ये मध्ये गहू तांदूळ साखर डाळी तेल इत्यादी वस्तूंचा समावेश असावा अशी मागणीही त्यांनी लोमटे यांनी केली आहे

अत्यावश्यक सेवा असे परवाना पत्र तयार करुन वाहनाला चिटकव्न प्रवास करत असल्याचं पोलिस पथकास आढळून आल्यावर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्सार नळदर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

या व्यक्तीनं मुंबईतल्या उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचं पत्र सोबत घेऊन मुंबई ते सेलू प्रवास केला होता मात्र सेलूत प्रवेश नाकारल्यामुळं या अधिकाऱ्याला मुंबईला परत जावं लागलं

पोलीस कारवाई करुन तसंच या सर्वांची वैद्यकीय तपासणी त्यांना सोनपेठच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे

या धान्य वाटप संकल्पाचा श्रभारंभ काल करण्यात आला

सध्या सर्व परिस्थिती पाहता शासनाद्वारे याबाबत अधिकृत नियमावली किंवा परिपत्रक प्राप्त झाल्या शिवाय कापूस पणन महासंघाद्वारे कापूस खरेदी सुरु करण्याबाबत निर्णय घेता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

प्रमोद येवले यांनी केलं आहे प्रवेशापासून ते निकालापर्यंत बदल करताना विद्यार्थी शिक्षक प्राचार्य तसंच सर्व अधिकार मंडळांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या विविध प्राध्यापक संघटनांच्या प्रतिनिधींशी तसंच विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी कुलगुरू डॉ येवले यांनी काल दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

या बोगद्याच्या माध्यमातूनच पोलीस ठाण्यात येणारी व्यक्ती निर्जंतुक होऊन येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांडे यांनी ही माहिती दिली जन धन आणि प्रधानमंत्री किसान योजनेतल्या बचत खात्यांमध्ये केंद्र सरकारनं जमा केलेले पैसे आता टपाल कार्यालय तसंच पोस्टमनच्या माध्यमातून संबंधितांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल दिले आधार कार्ड क्रमांकाशी जोडलेल्या बचत खात्यावरची रक्कम अंगठा निशाणी यंत्राच्या सहाय्यानं मिळू शकेल दरम्यान जिल्ह्यातल्या सर्व बँकानी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची गावनिहाय यादी जिल्हा अग्रणी बँकेकडे सादर केल्यावर अशी एकत्रित यादी टपाल कार्यालयास मिळाल्यावर पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यामातून लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन सदरची रक्कम अदा करता केली जाणार आहे

जालना उस्मानाबाद परभणी नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात नागरिक बँकेसमोर पहाटेपासून गर्दी करून उभे होते अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचं पालन होत नसल्याचंही आढळून आलं

उस्मानाबाद तालुक्यात गारांचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सरोदे हे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते आज सकाळी अकरा वाजता मुदखेड तालुक्यातल्या कोल्हा या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत